लसीकरण नोंदणी अठरा वर्षे वयावरील सर्वांसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरणाची नोंदणी आजपासून सुरु होत आहे

पात्र व्यक्तिनी कोविन डॉट जीओवी डॉट इन या पोर्टलवर जाऊन नोंदणी करायची आहे केंद्र सरकारच्या लसीकरण केंद्रांवर ही लस मोफत दिली जाईल

दरम्यान पंतप्रधानांनी काल आरोग्यसंबंधी उच्च अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत देशातील पायाभूत वैद्यकीय सुविधा त्वरेनं सुधारण्याचे आदेश दिले

या वयोगटातून रक्तदान करण्याचे प्रमाण जास्त आहे

त्यामुळे युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करावे असं आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेचे समन्वयक डॉक्टर अरुण थोरात यांनी केलं आहे

महावितरण विरारमधील रूग्णालयातील आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर राज्यातल्या सर्व सरकारी आणि खासगी रूग्णालयांचा महावितरणकडून तपासणी केली जाणार आहे या सदर्भातील निर्देश उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहे

येत्या दोन चार दिवसात उर्वरित व्हेन्टिलेटर्स मिळतील असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं गडकरी बैठक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भातील सर्व जिल्ह्यांच्या संपर्कमंत्र्यांची काल एक उच्चस्तरीय बैठक घेतली

ऑक्सिजन बँक कोरोना संकटाच्या काळात अनेक व्यक्ती संस्था सार्वजनिक मंडळ सामाजिक भान जपत आपलं महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत पुण्यातल्या धनकवडी इथल्या अखिल मोहन नगर मित्र मंडळ ट्रस्टनं देखील प्राणवाय्ची गरज असलेल्या कोविड रुग्णांसाठी अॅक्सिजन बँक तयार केली आहे याबाबत मंडळाचे विश्वस्त गुरुनाथ साळुंके आकाशवाणीला अधिक माहिती देतना म्हणाले

रेल्वे ऑक्सिजन प्रवठा कोरोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात आणण्यासाठी विविध पातळ्यांवरून प्रयत्न होत आहेत या संकटाच्या काळात भारतीय रेल्वेनंही मदतीसाठी पुढाकार घेतला आहे मग तो ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा असो किंवा कोविडच्या रुग्णांवर उपचारांसाठी वैद्यकीय सुविधांनी सज्ज असे रेल्वे डबे भारतीय रेल्वे मदतीसाठी सज्ज आहे ऐकुया याविषयी अधिक माहिती

केवळ प्राणवायू पोहोचवण्याचीच नव्हे तर रुग्णांची काळजी घेण्यासाठी रेल्वेनं राज्यांच्या मदतीकरिता कोविड कोचेसही सोय केली आहे

रुग्णांचं सर्वाधिक प्रमाण असलेल्या महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि दिल्ली या राज्यांमध्ये हे कोविड कोचेस तैनात करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे खात्यानं दिली आहे

मुंबई नाका इथले मानवता रूग्णालयात राजकीय नेत्याचा भावाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने तीनशे ते चारशे जणांनी रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात मोडतोड केली तर शहरातील सातपूर मध्येही रूग्णाच्या मृत्यूमुळे डॉक्टरला मारहाण कऱण्यात आली तर इंदिरानगर इथे डॉक्टर उपचारासाठी घरी न आल्याने मारहाणीचा प्रकार घडला तोडफोड यवतमाळ यवतमाळ शहरातील कोविड समर्पित एका रुग्णालयामध्ये रुग्णाच्या नातेवाईकांकडून काल प्रचंड तोडफोड करण्यात आली घाटंजी तालुक्यातील शिवणी इथल्या एका महिला कोरोना बाधित रुग्णाला या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले दरम्यान रुग्णालयातील परिचारकांनी रुग्णाचे ऑक्सिजन मास्क काढल्याने आणि उपचार सुरू करण्यास चालढकल केल्याने रुग्ण दगावला असा आरोप करीत मयत रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालीत तोडफोड सुरू केली मोफत लसीकरण राज्यातील मोफत लसीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेची आर्थिक मदत घेण्याची विनंती खासदार राहुल शेवाळे यांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्राद्र्भाव रोखण्यासाठी सरकारचा निधी खर्च झाला आहे

बूलडाण्यात मात्र जिल्हापरिषद सदस्या आणि दिशा हेल्पलाईनच्या प्रमुख जयश्री शेळके यांनी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे कोरोनामुळे अडचणीतल्या नागरिकांना दिशा हेल्पलाईनच्या माध्यमातून मदत केली जाते परिसरातील व्यक्तींचे निधन झाल्यास त्यांच्या रूग्णांनी मदत मागितल्यास जयश्री शेळके त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत जाऊन स्वतः अंत्यसंस्कार करतात वाशिम ऑक्सिजन प्लांट वाशिम स्त्री रूग्णालयातील कोविड निगा केंद्राच्या परिसरात पीएम केअर अंतर्गत ऑक्सिजन प्लांटची उभारणी होत आहे या प्रकल्पामुळे जिल्ह्याची अॅक्सिजनची गरज भागवण्यास मदत होणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे